बारशी इथल्या प्रचारसभेत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची विरोधकांवर टीका विधानसभा निवडण्कीसाठीचा शिवसेना पक्षाचा वचननामा आज मुंबईत प्रसिध्द करण्यात आला

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातील अशी पहिली निवडणूक आहे ज्यात विरोधीपक्षाचे काहीच अस्तित्व दिसून येत नाही

असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला ते आज वाशिम इथं भाजपचे उमेदवार लखन मलिक यांच्या प्रचार सभेत बोलत होते यावेळी पुढे बोलतांना त्यांनी गेल्या पाच वर्षात युती काळात केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला तसेच प्ढील काळात करण्यात येणाऱ्या कामांची यादी सांगितली यावेळी विविध पक्षातून भाजपा मध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला तसेच जिल्ह्यात शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या बंडखोरीचा समाचार म्ख्यमंत्र्यांनी आपल्या आषणातून धेतला

ते पुढे म्हणाले की जोवर शेवटचा शेतकरी कर्जम्क्त होणार नाही तोवर कर्जमाफी स्रूच राहणार आहे द्ष्काळ मुक्तीचे कामे जोमाने यूती शासनाने केली आहेत आघाडीच्या काळात महाराष्ट्र सिंचन प्रकल्प केवळ सुरू व्हायचे आणि अर्धवट राहायचे

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर रमेश बंदेले य्तीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ दर्यापूर येथे म्खमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते

कोणतीही लढाई तुल्यबळ उमेदवारांमध्ये असते अशा शब्दात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षांवर टीका केली सोलापूर मध्ये बारशी येथे पवारांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली बारशी मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार म्हणाले की विकास करायचा आहे म्हणून अनेकांनी पक्ष सोडला मग इतकी वर्ष काय केलं असा सवाल पवारांनी यावेळी केला शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील दिलेल्या आश्वासनांचा शरद पवारांनी समाचार घेत त्यांनी विरोधकांना राज्य चालवायच की स्वयंपाक करायचा असा प्रश्न यावेळी विचारला नागपूर इथं काल एम आय एम चे अध्यक्ष आणि खासदार असद्ददीन ओवेसी यांनी भाजपा आणि कॉग्रेसवर टीका करीत कॉग्रेस मृतावस्थेत असून भाजपामुळे धार्मीक स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची टीका यांनी केली या निवडण्कीत ई व्ही एम हॅक न झाल्यास वंचित बहजन आघाडी राज्यात सतेवर येईल अशी अपेक्षा आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली विधानसभा निवडण्कीच्या अनूषंगाने आज ते यवतमाळ इथे पत्रकारांशी बोलत होते

व्ही एम नसते तर लोकसभेत आम्ही बारा जागेवर विजय मिळविला असता मात्र आता ई व्ही एम हॅकरच आपला व्यवसाय ब्डण्याच्या भितीने ई व्ही एम हॅक करणार नाही असा आशावाद त्यांनी व्यक्त केला लोकांना बदल पाहिजे असून सध्या बँका डुंबण्याच्या अवस्थेत आहे शासनाची तिजोरी रिकामी आहेत आणि समाजातील सर्वच घटक या सरकारमध्ये त्रस्त असल्याचे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले आरतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे

नड्डा यांची जाहीर सभा आज जालना जिल्ह्यातल्या अंबड इथं झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रानं गत पाच वर्षात सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे त्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्राला प्रुढील पाच वर्ष स्थिर सरकार देऊन महाराष्ट्राचं अविष्य निश्चित करणारी निवडणूक असल्याचं ते म्हणाले

विदर्भ राज्य निर्मितीच्या मुद्द्यावर विदर्भ राज्य आघाडी महागठबंधन करून निवडण्कीच्या मैदानात उतरली असल्याचे देखील श्रीहरी यांनी स्पष्ट केले

मतदान करताना योग्य उमेदवार निवडा आपलं मत विकू नका प्रत्येक मत लोकशाहीची ताकद आहे ते वाया घालवू नका असे विचार व्यक्त करून वाशीम शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी मतदान आणि लोकशाही प्रक्रियेचे महत्व पटवून दिले निमित होते वाशीम जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत स्वीप अंतर्गत आयोजित वक्तृत्व स्पर्धा आणि परिसंवादाचे

निवडणूक प्रक्रिया निर्भय पारदर्शक आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडण्याचे निर्देश आरत निवडणूक आयोगाचे उपायुक्त चंद्रभूषण क्मार यांनी आज अमरावती इथं दिले निवडणूक आयोगाच्या पथकाने आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन अमरावती विभागातील निवडणूक कामांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते आयोगातर्फे अति मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधिक्षक आदी यावेळी उपस्थित होते

विधानसभा निवडणुकीसाठीचा शिवसेना पक्षाचा वचननामा आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला बचतगटांच्या महिलांना सहकार्य दहा रुपयांत गरिबांना अन्न गरिबांसाठी एक रुपयात वीस आरोग्य चाचण्या अशा मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे

त्यामुळे त्याच्या जीवनमानात बदल घडविण्यासाठी त्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी व्यापार आणि उद्योग क्षेत्राने प्रयत्न करणे आवश्यक आहेत त्यादृष्टीने शेतमाल वाहतूक क्षेत्राच्या विकासासाठी सर्वकष असे धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न व्हावा अशी अपेक्षा राज्यपाल अगत सिंह कोश्यारी यांनी म्ंबई इथं व्यक्त केली मालवाहतूक क्षेत्राशी निगडीत कोल्ड चेन या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल श्री

यावेळी योगगुरू स्वामी रामदेव बाबा संस्थेचे अध्यक्ष कमलेश पटेल यांची प्रमूख उपस्थिती राहील

स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणारे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम ठरले आहे आज केंद्रीय आरोग्य आणि क्टंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते या रूग्णालयाला कायाकल्प राष्ट्रीय प्रस्काराने सन्मानित करण्यात आले अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर जिल्हयातील श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालय आणि पिंपरी चिंचवड येथील डि

पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाचाही यावेळी सन्मान करण्यात आला नागप्रातील अजनी रेल्वे स्थानकाजवळ असलेला रेल्वे पुलाची तपासणी लवकरच करण्यात येणार असून पुलावर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्ता द्भाजके लावण्यात येणार असल्याची माहिती नागपूर महानगरपालिका आय्क्त अभिजीत बांगर यांनी दिली

या औपचारिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपींग दरम्यान अनेक मुद्यांवर थेट चर्चा झाली दोन्ही देशांदरम्यान शिष्टमंडळ स्तरावरही चर्चा झाली शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेला सुरुवात करताना व्हानमध्ये पार पडलेल्या पहिल्या शिखर परिषदेनं एक नवी ऊर्जा दिली असून आजच्या या परिषदेनं दोन्ही देशांचा सहकार्याच्या नव्या युगात प्रवेश होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

सरकार जनतेसाठी सर्व प्रकारची माहिती सार्वजनिक करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून नागरिकांना माहिती अधिकाराचा वापरच करावा लागणार नसल्याचं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे

नागपूर शहरातील खड्डे द्रूस्ती संदर्भात समन्वयन समितीच्या मागील बैठकीमध्ये सात दिवसात शहरातील खड्डे ब्जविण्याचे आदेश आय्क्त अभिजीत बांगर यांनी दिले होते दिलेल्या आदेशाची काय प्रगती आहे याचा आढावा घेण्यासाठी आज समन्वयन समितीची दुसरी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये आढावा धेताना समाधानकारक स्थिती न दिसून आल्याने आय्क्तांनी नाराजी व्यक्त करत कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश सर्व विभागांना दिले

मोहम्मद शमीनं दोन तर रविंद्र जडेजानं एक गडी बाद केला